लॉकडाऊन स्थिती लवकरात लवकर संपावी यासाठीच राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची म्ख्यमंत्र्यांची ग्वाही

केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सूदान यांनी काल या महापालिकांचे म्ख्य आरोग्य सचिव आणि पालिका आय्क्तांबरोबर व्हिडीओ कॉन्फेरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला

या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना संसर्गाच्या द्रपटीचा वेग तसंच मृत्यू दर देशाच्या अन्य आगापेक्षा जास्त आहे

ते आज समाजमाध्यमांवरून राज्यातल्या जनतेशी संवाद साधत होते कोरोनाच्या ग्णाकाराला मर्यादा नसल्यानं राज्यातली कोरोनाबाधितांची संख्या वाढणार असल्याचा अंदाजही त्यांनी यावेळी वर्तवला येत्या मे अखेरीसच कोरोनाविषयक देशातली स्थिती अधिक ठळकपणे समोर येईल

उपचारांदरम्यान रक्ताची गरज भासणार असून त्यासाठी जमेल त्यांनी आरोग्यविषयक स्रक्षिततेचे नियम पाळून रक्तदानासाठी पूढे यावं असं आवाहन त्यांनी केलं कोरोनावर औषध नसलं तरी कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णावर वेळेत उपचार करणं आणि त्याला कोरोनामुक्त करणं शक्य होतं त्यामुळे कोरोनाविषयीचं लक्षण दिसत आहेत का यावर काटेकोर लक्ष ठेवावं आणि अशी लक्षणं दिस् लागली न घाबरता लगेचच समोर यावं असं आवाहनही त्यांनी केलं पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या काळात लागलेल्या आरोग्यविषयक सवयी कायम ठेवाव्यात असा सल्लाही त्यांनी दिला राज्यात इतर राज्यांमधून आलेले मजूर आणि नागरिकांना परत पाठवण्यासाठी तसंच ते इथे असेपर्यंत त्यांच्यासाठी केलेल्या सोयी सुविधांची माहिती त्यांनी दिली

कोरोनाच्या प्रादर्भावामुळे राज्यात होळीपासुनचे सर्व सण साध्या पदधतीनंच साजरे झाले आहेत म्स्लीम बांधवांनीही आपलं सहकार्य कायम ठेवत रमझानमधला ईदचा साधेपणानं साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं लॉकडाऊनच्या काळातच शक्य तिथे उद्योग आणि जिल्ह्यांतर्गत प्रवासात काही शिथीलता दिली आहे येत्या काळातही टप्प्या टप्प्यानं अनेक सेवा सुरु केल्या जातील मात्र कुठेही गर्दी होतेय असं आढळून आलं तर मात्र त्यावर प्न्हा बंदी आणावी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं कोरनाच्या संकटकाळात प्रत्येक घटकाची सोय करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे कोरोनाचा प्रादर्भाव रोखणं ही राज्यसरकारची प्राथमिकता आहे त्यामुळे या संकटकाळाचं कोणीही राजकारण करू नये असं आवाहनही म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं

ते काल रत्नागिरीत वार्ताहरांशी बोलत होते

या प्रयोगशाळेमुळे कोरोनासाठीचे घशाच्या स्त्रावाचे तपासणी अहवाल रत्नागिरीतच मिळणं शक्य होणार असून या प्रयोगशाळेचा लाभ सिंधूदर्ग जिल्ह्यालाही मिळणार आहे असही सामंत यांनी स्पष्ट केलं

परदेशातून आलेल्या नागरिकांना त्यांचे जिल्हे आणि इतर राज्यांमधे पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केली जात आहे दरम्यान येत्या काळात जोहान्सबर्ग जकार्ता लंडन मनीला टोकिओ कोलम्बो मॉरिशस नैरोबी या आंतरराष्ट्रीय शहरांमधे अडकलेल्या असंख्य भारतीय नागरिकांना मुंबईत आणलं जाणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे

या साहित्य सामूग्रीत मॉरिशसच्या जनतेसाठी कोरोनाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असलेली औषधं तसच भारतीय आयुर्वेदिक औषधांचा समावेश आहे मॉरिशसच्या पोर्ट लुईस या बंदरावर हे जहाज काल पोहोचल्यानंतर झालेल्या एका अधिकृत समारंभात मॉरिशसच्या वतीनं आरोग्य मंत्री डॉक्टर कैलाश जगत्पाल यांनी भारताकडून आलेली ही मदत स्वीकारली

आदिवासींचे कैवारी असल्याचं भासवून त्यांच्यावरच अत्याचार करण्याचं काम नक्षलवादी करत असतील तर ते खपवून घेणार नाही असा इशारा देत गडचिरोली जिल्ह्यात गजामेंढी इथल्या नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या बघ्चरची होळी केली नक्षलवादयांनी अलिकडेच जिल्हा बंदचं आवाहन करत धानोरा सावरगाव मार्गावर गजामेंढी गावाजवळ झाडं आडवी टाकून रस्ता अडवला तसच चार वाहनांची जाळपोळही केली होती मात्र अनेक गावातल्या नागरिकांनी बंदला तीव्र विरोध केला होता

ईद उल फित्र अर्थात रमजान ईदचा सण उदया सोमवारी साजरा होणार आहे दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी काल सायंकाळी ही माहिती दिली कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर म्स्लिम बांधवानी आपल्या परिवारासोबतच घरी राह्न रमजान ईद साजरी करावी नमाज करता एकत्रित न येता आपल्या घरातच नमाज पठण करावं असं आवाहन लात्रचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केलं आहे ईदच्या पार्श्वभूमीवर काल घेण्यात आलेल्या बैठकीत ते काल बोलत होते घरी राहनच ईद साजरी करणं तसंच सामाजिक अंतर राखणं यासारख्या सूचना मशिदिमधून सर्व बांधवांना देण्यात येतील असं मृस्लिम धर्मग्रुंनी यावेळी सांगितलं म्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हत्या करण्याची धमकी देणारा संदेश उत्तरप्रदेशचे पाठवल्याबददल मुंबई पोलिसांनी आज च्नाभट्टी इथल्या एका रहिवाशाला अटक केली उतरप्रदेश पोलिस दलाच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कला गेल्या श्क्रवारी हा संदेश मिळाला त्यानंतर त्यांनी म्बई पोलिसांना याबाबत सतर्क केलं